मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा स्रक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम का कोरपणे पाळा

बाबासाहेब आबेडकर यांची जयंती जगभर साजरी होत आहे कोविड प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र अत्यंत साधेपणानं आणि गर्दी न करता जयंती साजरी केली जात आहे यानिमित्त गावोगावची मंडळं विविध संस्था संघज्ञानी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विविध विषयांवरची व्याख्यानं अशा कार्यक्रमाचं ऑनलाईन आयोजन केलं अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं आयोजित केली होती अशा विविध मार्गानी संपूर्ण देशानं बाबासाहेबांना अभिवादन केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे समतेचा न्यायपूर्ण समाज तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी आजीवन संघर्ष केला त्यांचं जीवन आणि त्यांच्या विचारातून शिकवण घेऊन त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचा संकल्प आपण करूया असं राष्ट्रपतींनी म्हा कें आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे वंचित घ किंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी केलेला संघर्ष पुढच्या पिढ्यांसाठी कायम एक उदाहरण राहील असं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्ह बिं आहे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज मुंबईत चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या प्तळ्याला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पार्पील महापौर किशोरी पेडणेकर माजी खासदार भालचंद्र मुणगेकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना परीले आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी खासदार राहूल शेवाळे लिखित काळाच्या पलिकडचा महामानव या प्रस्तकाचं प्रकाशन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते झालं

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई आणि सचिव सुधीर फुलझेले यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबडवे बाबासाहेबांच्या मूळ गावी आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली समाजकल्याण सभापती परश्राम कदम यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या वेळी कोरोना नियमांचं पालन करत सरपंच स्नेहल सकपाळ यांच्यासह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम झाला रत्नागिरी शहरातही बाबासाहेबांच्या प्तळ्याला विविध संस्था आणि संघ ज्ञांनी प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लातूर जिल्ह्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ

सातारा जिल्ह्यात उंब्रज तालूक्यात आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं पालकमंत्री बाळासाहेब पार्टील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून त्यांनी या शिबिराचं उद्घाज केलं गेलं बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्ष्प अर्पण करून अभिवादन केलं बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जयस्तंभ चौक श्विल्या बाबासाहेबांच्या प्रणाकृती प्तळ्याला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड़ आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री छगन भूजबळ यांनी शहरात तर महापौर सतीश क्लकर्णी यांनी बाबसाहेबांच्या महापालिकेतल्या सभागृहात बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं जिल्हाधिकारी कार्यालयातही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं

बाबासाहेब आंबेडकर उत्तम कायदेपंडित होते त्यांच्या विचारानं सर्वसामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी मोठी मदत झाली त्यांचे विचार समजून घेत असताना ते साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढी समोर येणं तितकंच महत्वाचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं

बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीनं संपादित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मध्यियल खंड क्र

महाविकास आघाडी सरकार हे बाबासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे असं सांगत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य प्रकाशनासाठी निधीची कमतरता भासणार नाही साहित्य प्रकाशनासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मूख्यमंत्र्यांनी यावळी दिली देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण जागतिक मापदंडांच्या अनुरूप अत्याधुनिक धोरण आहे असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शिक्षण धोरणाची प्रशंसा केली आहे

युवा वर्ग आणि त्यांच्या कौशल्यावर विशेष लक्ष देण्याच्या आवश्यकतेवर भर देत प्रधानमंत्री म्हणाले की युवा वर्गाच्या सक्रिय योगदानातूनच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होऊ शकतं युवकांना उत्कृष्ट कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार देशातल्या विविध भागात कौशल्य संस्था स्थापन करत आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी किशोर मकवाना लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरच्या चार पुस्तकांचं प्रकाशन केलं अमरावती जिल्ह्यातल्या अचलप्र आणि चांदूरबाजार या तालुक्यातील सहाशे किलोमी उच्या पाणंद रस्त्यांचं भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं ज्याप्रमाणे महामार्ग महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्वाचा आहे शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीनं होण्यास मदत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला कोरोना संकावर मात करण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनं लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केलं आहे ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

पुढच्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या मात्र कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या रद्द कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केली होती त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि त्रिर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात त्यांनी याबाबत सविस्तर आढावा घेतला विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांच्या शैक्षणिक हितालाही बाधा येणार नाही याची सरकार काळजी घेईल असं मोदी यांना या बैठकीत सांगितलं

अशा प्रकारचा निकाल एखाद्या उमेदवाराला समाधानकारक वा आआ नाही तर परिस्थिती सुधारल्यानंतर त्याला परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल कोविड रुग्णांवरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवायला केंद्रसरकारनं मंजूरी दिली आहे केंद्रीय रसायनं आणि खतं मंत्री मनस्ख मांडविय यांनी गेले दोन दिवस रेमडेसीवीर औषधाच्या उत्पादकांशी चर्चा केली त्यात या औषधाचं उत्पादन आणि पुरवठा वाढण्याचा निर्णय झाला

रेमडेसीवीरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखावी असे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत

या काळात केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील यासंदर्भात ब्रेक दि चेनचे नवे आदेश कालच जारी केले आहेत त्यात जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता तिर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून निर्बंध जारी केले आहेत त्यानुसार या काळात नियमावलीत दिलेल्या कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणं उपक्रम सेवा बंद राहतील जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार यातून वगळले आहेत

मात्र लसीच्या मात्रा पुढचे चार दिवस पुरतील तक्याच उपलब्ध आहेत

मात्र दोन दिवसांत आणखी मात्रा उपलब्ध होतील त्यामुळे लसीकरण मोहीमेत कुठलीही अडचण येणार नाही असं मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले धुळे शहरासह जिल्ह्यातल्या धुळे साक्री शिरपूर शिंदखेडा तालुक्यातल्या अनेक ठिकाणी आज सोसा ्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला जालना जिल्ह्यातही आज मेघगर्जनेसह पाऊस झाला या पावसाम्रळे परिसरातल्या कांदा बियाणं पिकांसह आंब्याचे नुकसान झालं आहे